मुंबईतल्या खासगी रुग्णालयांमध्ये कोविड लसीकरण पुन्हा सुरू आता ऐकूया बातम्या विस्तारानं मात्र त्याआधी एक महत्त्वाची सूचना कोरोना वाढतोय आरोग्याची काळजी घ्या मास्क योग्य प्रकारे लावा वेळोवेळी हात साबणाने स्वच्छ धुवा सुरक्षित अंतर आणि कोरोना प्रतिबंधक नियम काटेकोरपणे पाळा

कोविडच्या मोठ्या लाटेला थोपविण्यासाठी राज्यात कडक निर्बध लावल्यानंतरच्या काळात ऑक्सिजन आणि तिर वैद्यकीय सुविधा वाढवण्याबाबत तातडीनं कार्यवाही करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांनी दिले आहेत ते काल राज्याच्या टास्क फोर्सबरोबर आयोजित ऑनलाईन बैठकीत बोलत होते ऑक्सिजन प्लॅन्टची उभारणी बेड्स आणि तिर वैद्यकीय सुचिधा वाढवणं रेमडीसीव्हीर उपलब्ध करणं लसीकरण वाढवणं आणि सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्याच्या दृष्टीनं तत्काळ कार्यवाही व्हावी अशा सूचना त्यांनी दिल्या लसीकरण वाढवण्यासाठी राज्याला अधिक लसींचा पुरवठा व्हावा अशी विनंती परत एकदा आपण प्रधानमंत्र्यांना करणार असल्याचं त्यांनी सांगितलं रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढते आहे जे लोक आरोग्याचे नियम पाळत आहेत त्यांना निष्काळजी लोकांमुळे कारण नसतांना धोका निर्माण झाला आहे त्यामुळे लॉकडाऊन लावून ही वाढ थोपवावी असं त्यांचं म्हणणं आहे असं सांगून मुख्यमंत्री म्हणाले की वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून यासंदर्भात एसओपी अर्थात प्रमाण कार्य प्रणाली तयार केली जाईल आता आपण लसीकरणात पुढं आहोत हे लसीकरण आगामी काळात येणाऱ्या तिसऱ्या लाटेला थोपवण्यासाठी उपयुक्त ठरेल मात्र आत्ता या क्षणी असलेल्या लाटेला थांबवण्यासाठी आपल्याला कडक निर्बंध काही काळासाठी का होईना लावावेच लागतील असंही मुख्यमंत्री म्हणाले सोसायट्यांमध्ये विलगीकरण कक्ष करून तिथं ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर्स लावून तात्पुरती गरज भागवावी मुंबई महानगरपालिकेसारखी वॉर्ड वॉर रुमच्या माध्यमातून बेड्सचं उत्तम व्यवस्थापन करावं तरुण रुग्णांना देखील व्हेंटीलेटर्सची आवश्यकता पडू लागली आहे त्याचं नियोजन करावं एमबीबीएसच्या तुतीय वर्षातल्या विद्यार्थ्याचा आयुष डॉक्टर्सचा मोठ्या प्रमाणावर उपयोग करून घ्यावा त्यादी सूचना या बैठकीत करण्यात आल्या लसीकरण म्हणजे कोरोनाविरुद्ध दुसऱ्या मोठ्या युद्धाची सुरुवात असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे

बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनापर्यंत चालू राहणार आहे

लसीची एकही मात्रा वाया जाणार नाही याकडे लक्ष देण्याचं आवाहन प्रधानमंत्र्यांनी केलं

वॅक्सीनेट वन म्हणजे अशिक्षित तसंच लसीकरण केंद्रावर स्वतः जाऊ न शकणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना लसीकरणासाठी मदत करणं ट्रीट वन म्हणजे ज्या लोकांकडे तेवढी साधनं नाहीत आणि माहिती नाही अशांना कोरोनावरील उपचारात मदत करणं सेव्ह वन म्हणजे मी स्वतः मास्क घालून स्वतःच आणि तिरांचं रक्षण करीन असा मंत्र प्रधामंत्र्यांनी दिला कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येचा विचार करता विद्यार्थ्यांच्या आरोग्याला प्राधान्य देत दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षा पुढे ढकलाव्यात अशी आग्रही मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे राज्य सरकार कडक निर्बंध लावून कोरोना आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करत असताना परीक्षा घेणं संयुक्तीत ठरणार नाही राज्य सरकारनं सीबीएसई बोर्डाच्या परीक्षासुद्धा पुढे ढकलण्यासंदर्भात केंद्र सरकारला विनंती करावी असं पटोले म्हणाले

शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी आज ही माहिती दिली यासंदर्भात आज मुख्यमंत्र्यांशी झालेल्या बैठकीत हा निर्णय झाल्याचं त्यांनी सांगितलं

लशीचा साठा कमी असल्यानं खासगी रुग्णालयांमधलं लसीकरण परवा आणि काल थांबलं होतं पालिकेच्या तसंच शासकीय रुग्णालयांमध्ये लसीकरण सुरु होतं

अशा प्रकारच्या बातम्या समाजमाध्यमांवरुन प्रसृत होत आहेत त्या खोट्या असल्याचं पत्रसूचना कार्यालयानं कळवलं आहे लसीकरणाची वेळ ठरवून घेण्यासाठी कोविन पोर्टल आणि आरोग्य सेतू एप यांचाच वापर करता येईल असं त्यांनी स्पष्ट केलं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यातल्या सर्व नागरिकांना गुढी पाडवा तसंच नववर्षानिमित्त निमित्त शुभेच्छा दिल्या आहेत गुढी पाडवा आणि नववर्षाच्या स्वागतासाठी सज्ज होत असतानाच संपूर्ण देश विशेषतः महाराष्ट्र करोनाच्या गंभीर संकटातून जात आहे त्यामुळे गुढी पाडव्याचा मंगल सण यंदा आपापल्या घरीच अत्यंत साधेपणानं साजरा करावा असं आवाहन त्यांनी केलं हा सण तसंच आगामी नववर्ष सर्वांकरता सुख उत्तम आरोग्य आणि संपन्नता घेऊन येवो अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या युगादी चेती चाँद बैसाखी तसंच सौसर पाडवो निमित्त देखील राज्यपालांनी जनतेला शूभेच्छा दिल्या आहेत

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी या निर्णयाचं स्वागत केलं आहे कॅनडातल्या ब्रिटिश कोलंबिया राज्य सरकारचं आपण पत्र पाठवून अभिनंदन करत असल्याचं आठवले यांनी प्रसिद्वीला दिलेल्या पत्रकात केलं आहे यंदा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती गर्दी न करता साजरी करण्याचं आवाहनही आठवले यांनी केलं आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पित्ताशयावर मुंबईत ब्रीच कँडी रुग्णालयात आज लॅप्रोस्कोपी शस्त्रक्रिया झाली ही शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याची माहिती अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली पवार यांची प्रकृती स्थिर असल्याचं त्यांनी सांगितलं विकेंड लॉकडाऊनची मुदत आज सकाळी संपल्यानंतर मुंबईतल्या बाजारपेठा उघडल्या आहेत दोन दिवस कडकडीत लॉकडाऊन नंतर नागरिकांनी खरेदीसाठी बाजारात गर्दी कली होती दादर भाजी मंडईत खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड उडाली होती कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी मुंबईत कृती योजना राबवली जाणार आहे

खासगी रुग्णालयांमध्ये काही रुग्ण विनाकारण आयसीयू किंवा ऑक्सिजन बेडस अडवून ठेवत आहेत का याचाही आढावा नोडल अधिकारी घेतील नाशिक शहरात रेमडेसिविर या जिक्शनचा काळाबाजार करुन विकताना एका डॉक्टरला काल रात्री पोलिसांनी ताब्यात घेतलं

रवींद्र श्रीधर मूळक अस त्याचं नाव आहे

त्यांनी पोलिसांशी संपर्क साधून तक्रार केली त्यानुसार पोलिसांनी ही कारवाई केली या डॉक्टरकडे तीन जिक्शन्स आढळल्याचं पोलिसांनी सांगितलं